मराठवाड्यातला सिंचनाचा अनुशेष भरून काढावा मराठवाड्यातल्या प्रत्येक भागात पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं हा या उपोषणाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं

या रुग्णाला पाच दिव्सांपासून खोकल्याचा त्रास जाणवत होता शिवाय काल तापही होता

त्याच्यावर कोरोना संदर्भातल्या लक्षणांबाबत उपचार सुरु हेत

या उत्पादनांचं विपणन तसंच रोजगार निर्मितीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला

अभिनेते सचिन खेडेकर ाणि ज्येष्ठ नाटककार वामन केंद्रे हे देखील पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते नांदेड इथं कालपासून कुसुमताई चव्हाण स्मृती महोत्सवाला सुरुवात झाली या मोहोत्सवाच्या निमत्तानं मुलींच्या क्रिकेट स्पर्धाचं ायोजन केलं ाहे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल या स्पर्धेचं उद्घाटन केलं वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर ध्वं श्रीमती साळुकाबाई राऊत कला आणि वाणिज्य महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वनराई बधारा बांधला आहे या बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ होईल

चांदा ते बांदा ही पथदर्शी ाणि महत्वाकांक्षी योजना सुरू असून ही योजना जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं सामंत यावेळी म्हणाले